खरिप हंगामात खरेदी केलेल्या धानासाठी राज्यसरकारकडून प्रोत्साहन भत्ता रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी होण्याचं शेतकऱ्यांना आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयांवर सक्तवसूली संचालनालयाचे छापे आणि तमिळनाडूत आलेलं निवर चक्रीवादळ महाराष्ट्रातही धाडणार थोडा पाऊस

कोरोनाचा प्रकोप जास्त असलेल्या हरियाणा दिल्ली छत्तीसगड केरळ महाराष्ट्र राजस्थान गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यातील परिस्थितीवर या बैठकीत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं लसीकरण मोहीम सुरळीत आणि व्यवस्थितपणे राबवण्यासाठी सर्व सरकारांनी एकत्र काम करावं लागेल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली लसीकरणाबाबतचा प्रधान्यक्रम राज्यांशी चर्चा करून ठरवला जाणार असून लशीच्या साठवणुकीबाबत अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यांशी चर्चा करण्यात आल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रात लसीकरण आणि तिचे वितरण यासाठी एक कृती गट स्थापन करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी या बैठकीत दिली

हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा भक्कम आधार पुण्यातल्या संशोधन संस्थेनं दिला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

संशोधन आणि विकास संस्था ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची एक प्रयोगशाळा आहे ब्राम्होस हे जगातील अतिवेगवान क्षेपणास्त्र असून ते जमिनीवरून युद्ध नौका पाणब्रुडी आणि लढाऊ विमानातून डागता येतं

ब्राम्होस क्षेपणास्त्रामध्ये पण अनेक बदल झाले ते वेळोवेळी विकसित करण्यात आल पण ते डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मध्ये फारसे बदल करावे लागले नाहीत

ब्राम्होस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांतून तयार केलेलं क्षेपणास्त्र असून त्याचा वेग स्वनातीत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वाडॅ पुणे पवार राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न राहिला असून संकटं आली कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं असं प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंप्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काल केलं भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला त्यानंतर पवार वार्ताहरांशी बोलत होते आंबेडकर बाईट केंद्रानं केलेले कायदे आणि आदेश राज्य सरकार मानत नसेल तर ती बंडखोरी आहेत्यामुळे घटनाबाह्य भूमिका घेतल्यास केंद्र राष्ट्रपती राजवट लावू शकते असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला ते काल सांगली इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते काँग्रेसला आम्ही दोन वेळा वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही अस सांगून प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणामुळे आमची आघाडी होऊ शकली नाही आम्हीतर फक्त हरलेल्या जागा मागितल्या होत्या

कापूस राज्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु करून त्यांच्यामार्फत कापूस खरेदीला सुरुवात होत आहे

धान उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला केवळ ऑनलाईन खरेदी होणाऱ्या धानासाठीच ही रक्कम मिळेल

त्याकरता विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विमा कंपन्यांना जबाबदारी दिली आहे शेतकऱ्यांनी वेळेत सहभाग नोंदवून विम्याचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी काल केलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते

या बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल जाहीर केलं

असा आरोप करत आपण या संपात सहभागी नसल्याचं भारतीय मजदूर संघानं स्पष्ट केलं आहे प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवळा माजिवडा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवास आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी काल सकाळपासून शोध मोहीम राबविली अखेर साडेचार तासाच्या तपासानंतर सरनाईक यांचे मोठे पुत्र विहंग यांना ईडीच्या पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं सकाळी साडे सातच्या सुमारास ही शोध मोहीम सुरु करण्यात आली

त्यानंतर त्यांना चौकशीसाठी मुंबईत नेल्याची माहिती सूत्रांनी दिली ईडीच्या अधिकाऱ्यांनी या छाप्याबाबत मात्र कोणताही तपशील देण्यास नकार दिला नक्षल महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील कह्आभरा जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटक जमिनीत पुरून ठेवली असल्याची माहिती गोंदिया पोलिसांना मिळताच देवरी इथले नक्षल पोलीस आणि छत्तीसगड मधील राजनांदगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली या कारवाईत स्फोटकं निकामी करण्यात आल्यानं मोठा घातपात टळला आहे

विधानपरिषद निवडणुक विधान परिषदेच्या धुळेनंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी प्रशासनानं मतदान प्रक्रियेची तयारी सुरु केली आहे यासाठी धुळे आणि नंदूबार जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये मतदान केंद्र सुरु केली जाणार आहेत

इथे भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे एमआयएमनं महाविकास आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे

या अधिवेशानाच्या आयोजनाचा आढावा घेण्याकरिता काल बैठक झाली दोन दिवसांच्या या अधिवेशनाला देशभरातील दोनशे प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे सर्व सेवा संघाच्या अध्यक्ष पदावरुन मध्यंतरी चांगलंच वादंग झालं कोरोनामुळे नियोजित कालावधीत अधिवेशन होऊ न शकल्यानं तत्कालीन अध्यक्ष महादेव विद्रोही यांना पदावरुन हटवून कार्यकारी अध्यक्षपदी चंदन पाल यांची नियुक्ती केली त्यामुळे हे अधिवेशन कसं होईल आणि सर्व सेवा संघाचं अध्यक्षपद कुणाला जाईल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे पाषाणकर महिनाभरापासून बेपत्ता असलेले पूण्यातील पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर अखेर जयपूरमध्ये सापडले आहेत तब्बल एक महिन्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे

कूटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती सध्या त्यांना पुण्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे ऊस सोलापुर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊसदर आंदोलन सुरूच असुन ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे माढा तालुक्यात बार्शी कुर्डूवाडी रोडवर ऊसाची वाहतुक अडवून रस्त्यावर टायर पेटवल्यानं काल वाहतुक खोळंबली होती कातकरी पालघर जिल्ह्यातील कातकरी कुंटुबांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःचं गाव सोडून शहराकडे विटभटटीकाम करण्यासाठी स्थलांतरीत होत असतो

त्यांच्या पार्थिव देहावर काल नेलवाड इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले दोन वर्षापुर्वी कर्तव्य बजावत असताना बर्फाळ प्रदेशात बर्फात अडकून लखन धूमाळ हे गंभीर जखमी झाले होते त्यानंतर ते गावी आले त्यांच्यावर उपचारही करण्यात आले ते बरे होताच ते पुन्हा देश सेवेसाठी सीमेवर गेले त्या भागात कर्तव्य बजावत असताना पुर्वी झालेल्या जखमांमुळे त्यांना वीरमरण आलं हवामान राज्यातलं हवामान काल कोरडं आणि तापमान सरासरीपेक्षा जास्त होतं तापमानात इतक्यात घट अपेक्षित नाही पण तमिळनाडूत आलेलं निवर चक्रीवादळ थोडा पाऊस राज्यातही धाडणार आहे आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित असून उद्या विदर्भातलं पाऊसमान वाढेल आणि पावसाच्या काही सरी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाङ्यातही तुरळक ठिकाणी हजेरी लावतील असा वेधशाळेचा अंदाज आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार